स्वाभिमानी शक्किरी संघटनत्तीआजपासून मुंबईचं दूध रोखण्याचञिंदोलन छडिलं आह मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूध प्रवठा क्ला जाईल तसंच दूध उत्पादकांना पोलीस संरक्षण दिलजाईल असं पश् संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादक् जानकर यांनी काल नाशिक मध्य झांगितलं आंदोलकांनी हिंसक होऊन कायदा हातात घरी नय झाहीतर कायदशीर कारवाई कली जाईल असा इशारा त्यांनी दिला

युवा खळीड्चा प्रस्कार फ्रान्सच्या एमबॅपछी मिळाला बलिजयमचा गोलरक्षक थिबा कोर्टीअसला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह प्रस्कार मिळाला